बरोबर लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन नरेंद्र सिंह तोमर राव द्वेजित सिंह कृष्ण पाल गुर्जर मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य उद्या मतदार यंत्रावर उमटवतील काँप्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही भवितव्य उद्या ठरेल या टप्प्याचा प्रचार काल संपला निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे

सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जागोजागी सभा घेत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात रॉबर्टसगंज आणि गाझीपूर क्रें प्रचारसभा घेणार आहेत

काँप्रेसचे नेते नवज्योत सिध्दू यापीी आचारसहितेच उल्लघ्न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगान तियापी नोटीस बजावली आहे मध्यप्रदेशातल्या एका प्रचारसभेत सिध्दू याती प्रधानमक्ती नरेंद्र मोदी याच्याबद्दल आक्षेपाई टिपण्णी केली होती

प्रसिद्ध अभिनेते आणि गायक अरुण बक्षी यातीआज भाजपात प्रवेश केला छत्तीसगडचे माजी मुख्यमत्तीआणि भाजपाचे जेठ नेते रमण सिधियाच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात बक्षी याच्या आज भाजपात प्रवेश झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

वैज्ञानिकांच्या कठोर मेहनतीमुळे देश मजबूत आणि सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय प्रगतीत यापुढेही तंत्रज्ञानाचं सामर्थ्य कायम राहील असं ते म्हणाले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जनतेला तंत्रज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अमेरिकेत अरिंमोना ध्वे मेसाच्या बोईग निर्मिती केंद्रात भारतीय वायूदलाकडे पहिलं अपाचे हेलिकॉप्टर काल औपचारिकरित्या सोपवण्यात आलं एअर मार्शल ए एस बुटोला यांनी भारताच्या वतीनं हे हेलिकॉप्टर स्विकारलं

येत्या जुलैपर्यंत हेलिकॉप्टरचा पहिला ताफा भारताच्या स्वाधीन करण्यात येईल

चीनमधून अमेरिकेत आयात होणा या बहुतेक सर्व मालावरचं शुल्क काल ट्रंप प्रशासनानं वाढवलं

दरम्यान चीन बरोबरच्या व्यापार विषयक वाटाघाटी विधायक स्वरुपाच्या असून त्या पुढं चालू राहतील असं अमेरिकेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं आहे अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं मध्यपूर्वेत युद्धनौकेसह क्षेपणास्त्र तैनात करायचा निर्णय घेतला आहे ज्ञाणकडून सातत्यानं हल्ल्यांबाबत धमक्या दिल्या जात असल्यानं विमानवाहू युद्धनौका तैनात करायचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे

हाँगकाँगमधे अशाप्रकारची पहिलीच घटना असून माणसाला या विषाणूंचा धोका नसला तरी पाळीव आणि रानडुकरांसाठी हा आजार प्राणघातक आहे

या रेल्वेगाड्या भारतातील जयनगर आणि नेपाळमधील कुर्थादरम्यान चालवण्यात येणार आहेत काठमाहूइथळिल भारताचे वाणिज्यदूत मनजीव पुरी आणि नेपाळच्या वाहतुक मक्तीलयाचे सविव मधुसुदन अधिकारी याच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या रेल्वेगाडीत एक चालक कक्ष एक वातानुकूलीत डबा तसद्यिइतर तीन डबे असणार आहे

सरकारी नोकऱ्याखिये अनुसूचित जाती जमातीतल्या कर्मचाऱ्यास्ती पदोन्नती आणि वरिष्ठतेमध्ये आरक्षण देणारा कर्नाटक सरकारचा कायदा योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाना दिला आहे गेल्यावर्षी कर्नाटक सरकारनात्रा कायदा आणला होता राज्य सरकारी नोकऱ्यासिये आरक्षण आणि पदोन्नती सद्यावित या कायद्याला आव्हान देणार्या अनेक याचिकासित्व सुनावणी करताना न्यायालयानख्राज हा निर्णय दिला या कायद्याअर्स्तित आरक्षणाचा लाभ देताना प्रशासनाच्या कार्यकुशलतेवर परिणाम होणार नाही तसद्वहा कायद्या नुसार आरक्षण हे गुणवत्तेच्या सिद्धाक्रिकेतिलास करत नाही असत्मायमूर्ती यु

लळीत आणि न्यायमूर्ती डी

नकार दिला शिक्षकाच्या दोन श्रेणी ठेवण्याचा बिहार सरकारचा निर्णय योग्य असून त्यामुळे क्वीटी शिक्षकाच्या अधिकाराच्या उेल्लप्रसही होत नाही तसद्वित्याच्यात आणि नियमित शिक्षकाखिये भेदभावही होत नसल्याचसिर्वोच्च न्यायालयान स्क्टिल आहे आसाममध्ये तीन वर्षांहून अधिक काळ अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकार्ती बायोमेट्रीक ओळख दिल्यानंतर त्याप्तीसोडून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानडिले आहेत

आसामच्या हैलाकंडी भागात काल दोन गटांत उसळलेल्या हिंसाचारानंतर तिथली डेरनेट सेवा स्थगित ठेवण्यात आली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती केली आहे आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी अतिरिक्त मुख्य सचिव राजीव बोरा यांना घटनेची चौकशी करुन सरकारकडे अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत हैलाकंडीच्या मारवाडी बाजार श्वे काल एका धार्मिक स्थळाजवळ हा हिंसाचार उसळला होता हैलाकंडीचं जिल्हा प्रशासन आज अनेक ठिकाणी बैठका घेऊन समाजात शांतता निर्माण करायचं आवाहन करणार आहेत फणी वादळामुळे ओदिशामध्ये पुरी इथल जगन्नाथ मदिरे आणि कोणार्कच ऱ्यूयमदिरे याठिकाणी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथक सध्या ओदिशाच्या दौऱ्यावर आहे कोणार्क मर्दिशाच्या ढाच्याला वादळामुळे फारशी इजा झाली नसल्याच्या भेटीत पथकाला आढळून आल केशियच्या वरच्या भागात सफाईसाठी बाध्यमेल्या परातींची काहीशी पडझड झाली असली तरी त्याची डागडुजी करुन मरिशाचे दरवाजे पुढच्या दोन ते तीन दिवसात्त्विभाविकास्तिठी खुले करून देण्यात येतील तसद्यपुढच्या पद्धता दिवसात िक्वली सर्व परिस्थिती पूर्ववत होईल अससिरकारन स्पिष्ट केल आहे

जम्मू काश्मिरच्या रामबन जिल्ह्यात दरडी कोसळल्यानं गेल्या दोन दिवसांपासून बंद झालेला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग काल रात्री वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला